दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसदेच्या समारोप सत्रात काल पंतप्रधानांनी युवकांना संबोधित केलं राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी निस्वार्थ भावनेनं राजकारणात यावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं जब तक देश का सामान्य युवा राजनीति में नहीं आयेगा वशंवाद के ये जहर इसी तरह हमारे लोकतंत्र को कमजोर करता रहेगा इस देश के लोकतंत्र को बचाने के लिए आपका राजनीति में आना जरूरी है और ये जो लगातार हमारे युवा विभाग के द्वारा मॉक संसद के कार्यक्रम चलाये जा रहे हैं देश के विषयों पर युवा मित्र मिलकर के चर्चा करे देश के युवाओं को भारत के सेंट्रल हॉल तक लाया जाये इसके पीछे मकसद भी यही है कि देश की नई युवा पीढी को हम तैयार करें स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतराष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातल्या युवकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणातून त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं वर्षानुवर्षांच्या गुलामीगिरीमुळे भारत चेतनाहीन झाला असतानाभारतीयांमध्ये जाज्वल्य देशभक्ती आणि राष्ट्रचेतना जागृत करण्याच काम स्वामी विवेकानद यांच्या विचारांनी केलं स्वामीजींच्या विचारांमध्ये प्रचंड ताकद असूनत्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात असं मोदी म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून युवा पिढीला आपली कौशल्य प्रतिभा खुलेपणानं सादर करता यावी यासाठी देशात अनुकूल वातावरण तयार केलं जात आहे

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनीही यावेळी आपले विचार मांडले राष्ट्रीय युवा संसद महोत्सवादरम्यान झालेल्या स्पर्धेतउत्तर प्रदेशच्या मुदिता मिश्रा हिला प्रथम क्रमांक मिळाला महाराष्ट्राच्या अयति मिश्रा हिला दुसरा तर सिक्कीमच्या अविनम याला तृतीय क्रमांक मिळाला

मेघालयमध्ये शिलाँग इथल्या रामकृष्ण मिशन सांस्कृतिक केंद्रातर्फे या निमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवकांना यावेळी गौरवण्यात आलं पश्चिम बंगाल मध्ये राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागानं विवेक चेतना महोत्सवाचं आयोजन केलं होतं विविध राजकीय नेत्यांनी स्वामीजीच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं महाराष्ट्रातही स्वामी विवेकानंद जयंती बरोबरच राजमाता जिजाऊ यांची जयंतीही उत्साहात साजरी झाली त्यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राज्यातल्या युवकांना शुभेच्छा दिल्या

सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी समन्वयानं काम सुरू असून सर्व राज्यांनी लसींच्या वाहतुकीची आणि साठवणुकीची सर्व आवश्यक यंत्रणांची खातरजमा करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं अमेरिका लंडन ब्राझिल रशिया आणि दक्षिण अफ्रिकेतील कोरोना रुग्णाची संख्या चिंताजनक असली तरी भारतात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत आहे कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली असून त्यांची सुरक्षितता आणि आवश्यक नियामक प्रक्रिया पूर्ण करूनच ही मान्यता दिली असल्याचं त्यांनी सागितलं

त्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या सीरम संस्थेनं विकसित केलेल्या कोव्हीशिल्ड या लशीच्या वितरणाला कालपासून सुरुवात झाली

देशभरात शेतकऱ्यांना कमीतकमी एकसमान प्रीमियमवर सर्वसमावेशक जोखीमेचा उपाय पुरवण्यात हा पुढाकार एक मैलाचा दगड ठरला आहे या योजनेत शेतकऱ्याच्या हिश्शाच्या व्यतिरिक्त प्रीमियमचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारं उचलतात

कर चुकवेगिरी परदेशी अघोषित संपत्तीच्या तसंच बेनामी मालमत्तांशी संबधित तक्रारी स्विकारणे आणि त्यांच्यावरील प्रक्रिया या पोर्टलवरुन करण्यात येतील विभागाच्या ई फायलिंग वेबसाईटवरील एका लिंकद्वारे कर चुकवेगिरीबाबतची याचिका सर्वसामान्य लोक आता दाखल करु शकतील असं वित्त मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे

जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेला दहशतवादी कारवायांमुळे असलेले धोके या विषयावारील चर्चासत्रात ते काल बोलत होते महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळ कट्टरपंथीय विचारसरणी दहशतवादाकडं अधिक आकृष्ट होतात असंही जयशंकर म्हणाले यावेळी त्यांनी सुरक्षा परिषदेसमोर दहशतवादाला आळा घालण्यासाठी आठ कलमी उपाययोजनांचा प्रस्ताव सादर करत परिषदेतील सदस्यांनी दहशतवादाच्या विरोधात एकीनं लढा द्यावा असं आवाहन केलं